मदत करण्यास विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधनांची मदत व्हावी याकरीता काम करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे

उद्योगांना चालना मिळणार असल्याचा विश्वास म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे

न्कत्याच जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एक दिवसीय मानांकनांमध्ये आपलं अग्रस्थान कायम राखलं आहे सामान्य माणसाच्या दैनंदिन समस्यांना उत्तर देण्यासाठी तसंच त्यांना सहजतेनं जगायला मदत करण्यास विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधनांची मदत व्हावी याकरीता काम करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे ते आज विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन सल्लागार मंडळाच्या सदस्यांशी चर्चेदरम्यान बोलत होते मोदी प्ढं म्हणाले की शैक्षणिक संस्था संशोधन आणि विकास प्रयोगशाळा उद्योग तसंच विविध सरकारी विभागांमध्ये परस्पर दृढ संबंध निर्माण व्हावे यासाठी सल्लागार मंडळानी प्रयत्न करावे अटल टिंकरींग लॅब या उपक्रमासोबत वैज्ञानिक ग्णवत्ता असलेल्या शाळकरी मूलांना जिल्हा आणि क्षेत्रीय स्तरावर जोडले जावे आणि त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्यात यावी असं देखील पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितलं आरोग्याचा सखोल अभ्यास करुन दमा श्वसनाचे इतर आजार आणि कर्करोगासारख्या समस्यांवर उपाय शोधण्याची गरज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे ते काल नवी दिल्ली इथं जैवतंत्रज्ञान विभाग आणि वेलकम ट्रस्ट यांच्या भागीदारीला दहा वर्षे झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात बोलत होते मध्यमेह अतिरक्तदाब ह्दयविकार अशा आजारांचं प्रमाण वाढत आहे या आजारांवर प्रतिबंध आणि उपचार या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत असं ते म्हणाले पृथ्वीचं त्यावरच्या प्रजातींचं आणि त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याच्या लढाईतले सैनिक अशा शब्दात त्यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला ट्विटरवरचा आक्षेपार्ह मजकूर ताबडतोब काढून टाकण्याची यंत्रणा कायमस्वरुपी चालू ठेवण्याची खबरदारी घेण्याचे निर्देश सरकारनं ट्विटरला दिले आहेत कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थानी अशा यंत्रणेची अट घातल्यावरुन हे निर्देश देण्यात आले आहेत आक्षेपार्ह मजकराविरुध्द प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी काल नवी दिल्लीत ट्विटरच्या अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतल्याची माहिती अधिकृत प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली राफेल लढाऊ विमान बनवणारी डसॉल्ट एव्हिएशन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रपियर यांनी या खरेदी व्यवहारासंबंधी काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी केलेले गैरव्यवहाराचे आरोप फेटाळून लावले आहेत वृत्तसंस्थेला दिलेल्या म्लाखतीत त्यांनी या व्यवहारांविरुद्वच्या आरोपांवर प्रतिक्रीया नोंदवली या करारात रिलायंस कंपनीला भागीदार करण्याचा निर्णय पूर्णपणे डसॉल्ट कंपनीचा होता यात भारत सरकारनं हस्तक्षेप केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

या उपग्रहाला जी एस एल

मार्क थ्री या प्रक्षेपकातून सोडण्यात येणार आहे आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या संध्याकाळी पाच वाजता हे प्रक्षेपण केलं जाणार आहे

अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे सुमारे दोन लाख कर्मचारी अंगणवाडी सेवेत कार्यरत आहेत

राज्यातील मदत आणि पनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापन हे शब्द समाविष्ट करून या विभागाचे नाव आपत्ती व्यवस्थापन मदत आणि प्नर्वसन विभाग असे करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्य अग्रेसर राहण्यासाठी नॅसकॉम सोबत झालेला करार महत्वपूर्ण असून यामुळे राज्यातील माहिती तंत्रज्ञानाशी निगाडीत उदयोगांना चालना मिळणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत संस्था नॅसकॉमसोबत राज्य सरकारच्या उदयोग विभागाने पाच वर्षांसाठी सामंजस्य करार केला आहे या करारान्सार नॅसकॉमची टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम ही परिषद प्ढील पाच वर्षासाठी महाराष्ट्रात होणार आहे या परिषदेअंतर्गत जागतिक ग्ंतवणूकदार राज्यात आकर्षित होणार आहेत उद्योग विभागाचे अपर म्ख्य सचिव सतीश गवई आणि नॅसकॉमचे उपाध्यक्ष केशव म्रुगेश यांनी या सामंजस्य करारावर सही केली

राज्यानेही या पाच वर्षात या परिषदेचे अधिकृत आयोजक म्हणून संमती दिली आहे अनेक राज्य ही परिषद त्यांच्या राज्यात व्हावी यासाठी प्रयत्न करित होते म्ख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने या परिषदेचे आयोजन महाराष्ट्रात होत आहे

मुद्रा योजनेच्या अंमलबजावणी मध्ये महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी आहे

माझं एक सल्नचं द्कान आहे मी आपलं घराचं कसतरी उदरनिर्वाह करत होतो

त्यानंतर मी आपल्या गावाच्या जवळच्या शाखेत मॅनेजरशी संपर्क साधला त्यांनी मला मुद्रा योजनेबद्दल सर्व माहिती दिली

सरकारनं दिलेल्या पैशामुळे माझं चांगल उदरनिर्वाह होत आहे आज छठ प्जा उत्तर भारतीयांच्या श्रद्वेचा धार्मिक उत्सव छठ प्जा नागप्रात हर्षोल्हासात साजरा केला जातो अंबाझरी तलाव घाटावर लाखो भाविक सूर्यदेवाला अघ्र्य अर्पण करतात या उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि व्यवस्था कार्याचे भूमिपूजन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या छठ व्रत प्जेमध्ये केवळ उत्तर भारतीय नागरिकच नव्हे तर नागप्रातील अन्य नागरिक देखील आस्थेने सहभागी होतात हा धार्मिक सण एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव ठरत आहे छठ पूजेच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अंबाझरी फ्टाळा आणि गोरेवाडा तलाव इथं स्रक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात विदयुत व्यवस्था सार्वजनिक सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा स्वागत कक्ष श्रद्वाळूंना पूजा व्यवस्थेसाठी सुरक्षित घाटांचे अस्थायी निर्माण आदी व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी न्कत्याच जाहिर झालेल्या आय सी सी एक दिवसीय मानांकनांमध्ये आपलं अग्रस्थान कायम राखलं आहे

तर मर्यादित षटक सामन्यांसाठीचा भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे भारतीय संघाचाच शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे

भारतीय संघाचा कूलदीप यादव तिसऱ्या तर यज्वेंद्र चहल पाचव्या स्थानावर आहे एकंदर सांघीक कामगित भारतीय संघ इंग्लंडनंतर द्सऱ्या स्थानावर आहे